फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची एगा स्वाइटेक महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जीएसटी बैठक जीएसटी परिषदेची बेचाळीसावी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार असून वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यांचे वित्त मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील वर्तमान वित्त वर्षासाठी जीएसटी भरपाई पूर्ण करण्यासाठी केंद्रानं राज्यांना कर्ज उभारणीचे दोन पर्याय दिले होते

द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही महापरिषद होणार आहे

सरकारच्या सबका साथ सबका विकास या घोषणेच्या अनुषंगानं समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीनं करता येऊ शकेल यावर विचार मंथन होणार आहे वित्त मंत्रालय कोरोना साथीशी संबंधित संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या महत्त्वाच्या संरचनात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेचा पाया बळकट होऊन त्याचा शाश्वत प्रगतीसाठी दीर्घकाळ उपयोग होईल असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे धोरणात्मक वातावरण सक्षम करण आणि उपलब्ध संधींचा वापर करून घेण्यासाठी संबंधितांनी हाती घेतलेल्या उपायांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी फायदा होईल असं आर्थिक व्यवहार विभागानं तयार केलेल्या मासिक अहवालात म्हटलं आहे सरकारनं कृषी बाजारपेठ कामगार कायद्यात केलेल्या महत्त्वाच्या संरचनात्मक सुधारणा तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलल्यामुळे या क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रचंड संधी निर्माण होतील असं अहवालात म्हटलं आहे

कोविड रुग्णसंख्येत सध्या ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे

अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटमध्ये दिली आहे अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी असल्याचंही ट्विटमध्ये नमूद केलं आहे हॉटेल्स सुरू महाराष्ट्रात सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आज चार लाखांपेक्षा जास्त उपहारगृह हॉटेल्स आणि बार पुन्हा सुरू होत आहेत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे देशभरातली सर्व हॉटेल्स बंद होती या निर्णयामुळे राज्यातल्या आतिथ्य क्षेत्राला दिलासा मिळाला आहे

हॉटेल्सचा परीसरफर्निचर आणि तिथल्या इतर वस्तू वेळोवेळी सॅनिटायज करणंही अत्यावश्यक राहिलं

ही पुस्तिका संपूर्ण राज्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये वितरित केली जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय अंगी बाणवण्याच्या उद्देशानं ही प्स्तिका तयार करण्यात आली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत रस्ता सुरक्षेसाठी काय करावं आणि काय करू नये याची माहिती दिली आहे वाहन चालकाची आणि प्रवासी या दोघांच्या जबाबदारीविषयीच्या सर्वसाधारण माहितीचाही त्यामध्ये समावेश आहे ही सर्व माहिती इयत्ता दुसरी ते चौथी पाचवी ते दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी अशा तीन गटांमध्ये विभाजित करण्यात आली आहे भाजप बैठक बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काल नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे अध्यक्ष जे

नड्डा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते तत्पूर्वी जेपी नड्डा यांनी पक्षनेत्यांची बैठक घेऊन त्यामध्ये बिहार निवडणुकीतील पक्षाच्या रणनीतीसंदर्भात चर्चा केली युपी योगी विरोधी पक्ष उत्तरप्रदेशात जातीय तसंच धार्मिक संघर्षाला चिथावणी देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे राजकीय फायद्यासाठी उत्तरप्रदेशात सुरू असलेल्या विकासकामाना खीळ घालण्याचा देखील विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे असंही आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे पोलीस खात्यानं महिलांविरोधातील गुन्ह्यांची प्रकरणं हाताळताना संवेदनशीलता दाखवून त्या प्रकरणांवर जलद कारवाई करावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे फ्रेंच खल्या टेनिस स्पर्धा फ्रेंच खूल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची एगा स्वाइटेक महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे

उपांत्यफेरीत तिचा सामना इटलीच्या मार्टिना ट्रेवीसनशी होणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार